मात्र या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक जिल्हा रूग्णालयामधे स्वतंत्र विलगीकरण कक्ष उभारण्यात येतील असं त्यांनी सांगितलं नियंत्रणासाठी प्ण्यात नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे

त्याचबरोबर या आजारा विषयी समाज माध्यमांतून अफवा किंवा चुकीची माहिती पुरवणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश सायबर क्राईम पोलिसांना देण्यात आले असल्याचंही टोपे यांनी सांगितलं मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेबाबत सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे ते काल विधान सभेत मराठवाडा वॉटर ग्रीड विषयावर झालेल्या चर्चेला उत्तर देत होते या ग्रीडसाठी मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर होईल त्यामुळे पाणी आणणं हे अधिक खर्चिक होणार असल्याचं ते म्हणाले अधिवेशन संपल्यानंतर याबाबत संबंधित विभाग तज्ज्ञ अधिकारी तसंच आमदारांची बैठक घेऊन योजनेच्या सर्व मुद्यांवर अभ्यास करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं या चर्चेदरम्यान लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी लातूर तसंच उस्मानाबाद जिल्ह्याच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधलं गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी पश्चिम वाहिन्यांमधलं पाणी मराठवाड्यात आणण्यासंदर्भात निविदा प्रक्रिया कधी राबवणार असा प्रश्न विचारला सुरेश वरपूडकर यांनी परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या जायकवाडी तसंच निम्न द्धना कालव्यांतून पाणी सोडण्याची मागणी केली तर माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी अर्थसंकल्पात तरतूद करून पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्याची मागणी केली दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल नियंत्रक आणि महालेखापाल कॅगचा अहवाल विधानसभेसमोर मांडला महसूल तसंच सार्वजनिक उपक्रमांबाबतचा हा अहवाल असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा खामगाव जालना रेल्वेमार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे पाठप्रावा करण्यात येईल असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल विधानसभेत सांगितलं या रेल्वेमार्गाचं सर्वेक्षण करुन प्रकल्पाचं अंदाजपत्रक तयार करण्यात येईल नंतर तो केंद्राकडे मंज्रीसाठी पाठवण्यात येईल असं परब यांनी सांगितलं

ग्रहमंत्री अनिल देशम्ख यांनी काल विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना याबाबतची घोषणा केल्याचं पीटीआयच्या व्रत्तात म्हटलं आहे

सार्वजनिक क्षेत्रातल्या दहा बँकांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया येत्या एक एप्रिलपासून अंमलात येणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या दहा बँकांपैकी युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या दोन बँका पंजाब नॅशनल बँकेमध्ये सिंडिकेट बँक कॅनरा बँकेमध्ये अलाहाबाद बँक इंडियन बँकेमध्ये तर आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक या दोन बँका युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन होणार आहेत प्रत्यक्ष कर विवाद से विश्वास हे विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं या विधेयकातल्या तरतुदीनुसार प्रत्यक्ष कराच्या प्रलंबित प्रकरणांमधल्या करदात्यांनी येत्या एकतीस तारखेपर्यंत कराची मूळ रक्कम भरल्यास या रकमेवरचं व्याज आणि दंड माफ करून हे खटले संपवण्यात येतील ही योजना येत्या तीस जूनपर्यंत लागू राहणार असून एकतीस मार्चनंतर तीस जूनपर्यंत कराची रक्कम भरणाऱ्यांना दहा टक्के अधिक रक्कम भरावी लागेल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेलं हे विधेयक काल लोकसभेत विरोधकांचा गोंधळ सुरू असतानाच मंजूर झालं

बीड जिल्ह्यातल्या माजलगाव नगरपालिकेत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्यासह तिघांना काल अटक करण्यात आली नगरपालिकेतला विकास निधी बनावट कागदपत्रांच्या आधारे हडप केल्याच्या गुन्ह्यात तत्कालिन मुख्याधिकारी आणि लेखापालाला अटक केल्यानंतर त्यांनी दिलेल्या जबाबावरुन नगराध्यक्ष चाऊस यांनाही ताब्यात घेण्यात आलं

स्थानिक न्यायालयानं सर्व आरोपींना सहा मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे

सध्या त्याला देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे

नगर परिषदेमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात प्रस्ताव आणून त्याला समर्थन देण्यावरून पक्षानं ही कारवाई केली आहे

येत्या आठ मार्चला साजर्या होणाऱ्या महिला दिनाच्या अनुषंगानं संस्थेच्या संचालक अर्चना जोशी यांनी बहविकलांग मुलांच्या पालकांनी आपलं मुलं ही एक संधी म्हणून बघण्याचं आवाहन केलं

स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधातल्या संघर्षात प्रुषांचा सकारात्मक सहयोग असावा या जाणिवेतून हा मोर्चा काढणार असल्याचं संघटनेकडून सांगण्यात आलं आहे

या निधीतून अद्ययावत सुविधांनी सुसज्ज अशी पाच मजली इमारत बांधण्यात येणार आहे

भारत विरुद्ध इंग्लंड सामना सकाळी साडे नऊ वाजता तर दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना दुपारी दीड वाजता होणार आहे अंतिम सामना येत्या रविवारी आठ मार्चला होणार आहे

खोब्रामेंढा जंगलात साठ ते सत्तर नक्षलवाद्यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या एका विशेष शिबिरावर पोलिसांनी काल कारवाई करत स्फोटकं आणि शस्त्रांचा मोठा साठा जप्त केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे